त्यामुळे सर्व रक्तपेढी स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन आपल्या विभागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे जनतेनेही रक्तदानासाठी पुढे यावे असं आवाहन राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे लघ उद्योग राज्यातील अर्थचक्र फिरत राहण्यासाठी उद्योगधंदे सुरु ठेवण्याची परवानगी दिली असली तरी त्यासाठी ज्या नियम सक्तीचे केले आहेत त्याचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील लघुउद्योगांना बसण्याची शक्यता आहे उद्योग सुरु ठेवण्यासाठी कामगारांची दर आठवड्याला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे दर आठवड्याला हा खर्च शक्य नसल्याची भूमिका चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजक संघटनेनं घेतली तयार होणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होईलच याचीही शाश्वती नसल्याचं या संघटनेनं स्पष्ट केलं आहे

याबद्दलच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या असून योग्य ती कारवाई केली जाईल असं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही आम्हाला कोविड आणि नॉन कोविड ड्युटी लावण्यात आल्या आहे त्यामुळे आम्ही शिकायचे कसे आणि काय असा प्रश्र उपस्थित करत सरकारने लवकरात लवकर आमचे प्रशिक्षण सुरू करावे अशी या निवासी डॉक्टरांची मागणी आहे

लस आणि बाकरवडी पूणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सचे इंद्रनील चितळे यांनी पूणेकरांसाठी कोरोना लस घ्या आणि बाकरवडी घरी न्या ही अभिनव संकल्पना आणली आहे लसीकरणाबाबत जास्तीत जास्त पुणेकरांचा प्रतिसाद मिळावा या एकमेव उद्देशातून ही योजना आणल्याचं चितळे म्हणाले लसीकरणाच्या नेमक्या कोणत्या केंद्रांवर ही योजना राबवली जाणार आहे हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे केंद्रांची जाहिरात झाली तर तिथेच गर्दी होईल त्यामुळे ही केंद्र जाहीर करण्यात आली नसली तरी शहरातील विविध केंद्रांवरून बाकरवडीच्या पाकिटांचं वाटप केलं जाणार असल्याचं चितळे यांनी स्पष्ट केलं अग्निशमन दल पुण्यातील नागरिकांसाठी सर्व सुविधा निर्माण करण्याच्या दूष्टीने महापालिका कार्यरत आहे शहराच्या चारही दिशांना अग्निशमन दलाची विभागीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येत आहेत त्यापैकी कोथरूड बावधनसाठी चांदणी चौक इथं पहिलं विभागीय केंद्र उभारण्यास सुरुवात झाली आहे

नेमबाजी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने आज टोकियो अॅलिम्पिक साठीच्या नेमबाजी संघाची घोषणा केली त्यामध्ये महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांचा समावेश आहे

याखेरीज पृण्यात सराव करणारे स्वप्नील कृसळे आणि अभिज्ञ पाटील यांना राखीव नेमबाज म्हणून भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे

उद्याही यात फारसा बदल संभवत नाही असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार